जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या भारतीयांच्या दृष्टीनं सूर्य कधीच मावळत नसल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन

महाराष्ट्राल्या भंडारा रुग्णालय आग घटनेनंतर राज्यातल्या सर्वच नवजात शिशु केंद्रांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश

भारतीय नागरिक जगाच्या कानाकोपऱ्यात पसरल्यानं भारतीयांच्या दृष्टीनं सूर्य कधीच मावळत नाही असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज केलं प्रवासी भारतीय दिवस परिषदेमध्ये समारोपाचं भाषण करताना ते बोलत होते कोविड महासाथीमुळे उभ्या राहिलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठीच्या जागतिक प्रयत्नांमध्ये भारतीय अग्रेसर असल्याचा उल्लेख त्यांनी केला भारतानं सुमारे दीडशे देशांना औषधं पुरवून जगाचा औषधस्रोत अशी प्रतिमा तयार केली असंही त्यांनी नमूद केलं कोविडमुळे प्रवासांमध्ये अनेक अडथळे आले अशा कठीण स्थितीत अनिवासी भारतीयांपर्यंत पोहचून त्यांना मदत करण्यात परराष्ट्र मंत्रालयानं आणि संलग्न संस्थांनी बजावलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली साथीच्या काळात वेगवेगळ्या देशांमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी एकत्र येऊन महत्त्वाच्या औषधांचा पुरवठा करणं अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मदत करणं ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं निधी उभारणं आणि गरजूंसाठी अन्नाची व्यवस्था करणं अशी विविध कामं केल्याचंही त्यांनी सांगितलं प्रवासी भारतीय दिवस आपल्या देशाचा अभिमान आणि संस्कृती जगापुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना केलं आहे

आज इंटरनेटनं जगाच्या कानकोपऱ्यातल्या लोकांना जोडलं असलं तरी आपल्या सर्वांच्याच देशप्रेमामुळे आपली अंतःकरणही एकमेकांशी जोडली गेली आहेत असं ते म्हणाले गेल्या काही वर्षामध्ये अनिवासी भारतीयांनी समाजाच्या उन्नतीसाठी असलेली आपली वचनबद्धता दाखवून आपली ओळख अधिक मजबूत केली आहे अनिवासी भारतीयांनी पुढाकार घेऊन गरजूंना मदत केल्याच्या हृदयस्पर्शी कथा ऐकून आपल्याला अभिमान वाटतो असं मोदी यांनी सांगितलं

पीएम केअर्स निधीमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे देशात आरोग्यसेवांना बळ देण्यास मदत मिळाली असं ते म्हणाले ध्वनी अब द्निया के हर नेता काफी समय आप ही के गुणगान करता था और ये बात जब मैं हमारे साथियों से बांटता था हर किसी का मन खुशियों से भर जाता था गौरव होता था आपके ये संस्कार दुनिया के हर कोने में उजागर हो रहे हैं कौन भारतीय होगा जिसको अच्छा न लगता होगा आप सभी ने जहां आप रह रहे हैं वहां ही नहीं बल्कि भारत में भारत की कोविड से चल रही लड़ाई में भी हर प्रकार से सहयोग किया है पीएम केयर्स में आपने जो योगदान दिया वो भारत में हेल्थ इन्फ्रा उसको सशक्त करने में काम आ रहा है इसके लिए मैं आप सभी का आभार व्यक्त करता हूं आज भ्रष्टाचाराला हरवण्यासाठी आपण तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत आणि लाखो करोडो रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जात आहेत कोविडच्या काळातही नवे स्टार्टअप उद्योग सुरू झाले आहेत असं पंतप्रधान म्हणाले आज देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत असताना अनिवासी भारतीय ब्रँड इंडियाला बळकटी देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील प्रवासी भारतीय मेड इन इंडिया उत्पादनांचा वापर करतील तेव्हा त्या उत्पादनांवर जगभरातल्या लोकांचा विश्वास वाढेल असंही त्यांनी नमूद केलं या संमेलनाला सुरिनामचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी यांनी संबोधित करताना सांगितलं की सुरिनामचं भारताशी अतिशय घट्ट नातं असून दोन्ही देश त्यांचा वारसा संस्कृती आणि परंपरा यांचं जतन करण्यात यशस्वी झाले आहेत

याविषयीचा अधिक वृत्तात

कॅबिनेट सचिव पंतप्रधानांचे प्रधान सचिव आरोग्य सचिव आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी मोदी यांनी कोविड व्यवस्थापनाच्या विविध मुद्यांची सविस्तर माहिती घेतली कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींचा आपत्कालीन वापर करण्यास राष्ट्रीय नियामक संस्थेनं मान्यता दिली आहे लोकांचा सहभाग निवडणुकीतील अनुभवाचा वापर आणि सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या तत्वांवर आधारित देशभरात लसीकरणाचा सराव नुकताच करण्यात आला आहे

को विन या लसीकरण व्यवस्थापन यंत्रणेबद्दलही पंतप्रधानांना या बैठकीत माहिती देण्यात आली

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून सुपर्णा यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

पंतप्रधान यवा संसद पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी म्हणजे बारा तारखेला सकाळी दहा वाजता राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाला संबोधित करणार आहेत

भारतीय स्टेट बँक आणि इतर बँकांच्या तक्रारीवरून सीबीआयनं हा गुन्हा दाखल केला आहे संबंधितांनी अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं या बँकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे

हैदराबाद आणि विजयवाडा इथं आरोपींची घरं आणि कार्यालयांवर छापे घालण्यात आले असून त्यातून अनेक महत्त्वाची कागदपत्रं मिळाल्याचं सीबीआयकडून सांगण्यात आलं भंडारा आग भंडारा आग प्रकरणानंतर राज्यातल्या सर्वच रुग्णालयांच्या फायर ऑडिटच्या तपासणीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत अशा प्रकारच्या दूर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातल्या अन्य रुग्णालयांमधल्या शिशू निगा युनिट्सचंही तातडीनं ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत भंडारा आग प्रकरण अतिशय दुर्दैवी असून रुग्णालयांच्या सुरक्षेशी अजिबात तडजोड चालणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे या प्रकरणातल्या मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत त्यांनी जाहीर केली असून तत्काळ चौकशी करून कडक कारवाई होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद उप राष्ट्रपती एम वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून याची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे मंडाविया खलाशी परत चीनमध्ये अडकून पडलेले खलाशी चौदा जानेवारीला भारतात परत येत असल्याची घोषणा जहाजमंत्री मनसुख मंडाविया यांनी केली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळंच हे शक्य झाल्याचं त्यांनी नमूद केलं आणि ग्रेट इस्टर्न शिपिंग कंपनीनं मानवी हेतूनं केलेल्या मदतीबद्दल प्रशंसा केली दिल्ली बर्ड फ्ल नवी दिल्लीत बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी दिल्ली सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे दिल्लीत आत्तापर्यंत बर्ड फ्लूचं कोणतही लक्षण आढळलं नसून सरकार परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहे असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं

दरम्यान उत्तर प्रदेशच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या घटना वाढत असल्यानं त्या राज्यानं खबरदारीच्या सूचना जारी केल्या असून पक्ष्यांच्या अनैसर्गिक मृत्युंची कोणतीही घटना आढळल्यास त्याची माहिती देण्याची सूचना केली आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पशुसंपदा खात्याला या परिस्थितीसंदर्भात लढण्यासाठी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत जयंती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सव्वाशेवी जयंती साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे या संदर्भातली अधिसूचना आज जारी करण्यात आली

प्रतिष्ठित नागरिक इतिहास तज्ज्ञ लेखक अभ्यासक आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातल्या सदस्यांबरोबरच आझाद हिंद सेनेशी संबधितांचाही या समितीत समावेश असेल

विमानाचे अवशेष तसंच मृत प्रवाशांचे अवयव सापडल्याचं त्रिसुला तटरक्षक दलाचे प्रमुख कॅप्टन इको सूर्या हादी यांनी सांगितलं आहे

विमान कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेच मदत पथकं त्या ठिकाणाकड निघाल्याचं इंडोनेशियाच्या राष्ट्रीय शोध आणि मदत कार्यालयाचे प्रवक्ते युसूफ लतिफ यांनी सांगितलं

विजयवाडा ते दुव्वाडा या भागात सिग्नलचं काम सुरू असल्यामुळं तो टप्पा वगळता इतर संपूर्ण मार्गावर कमाल वेग गाठण्यात आला नियोजन लोहमार्गाची द्रुस्ती तसंच इतर पायाभूत सुविधांचा विकास यांमुळे हे शक्य झाल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालचे राज्यपाल जयदीप धनकर शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत या बैठकीत राज्यातली कायदा सुव्यवस्था कोरोना संकट पूरस्थिती आणि अन्य विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे

क्रिकेट सिडनी इथं सुरु असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाच्या हाती सामन्याचं सुकाणू आलं आहे

तत्पूर्वी भारताच्या पहिल्या डावात प्रामुख्याने चेतेश्वर पुजारा ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी धावा जमवल्या पण नंतरच्या फळीतले खेळाडू पटापट बाद झाले